सामाजिक भान राखणाऱ्या संस्थांनी दिवाळीचा प्रकाश नेला वंचितांच्या दारी कोरोना आटोक्यात येईपर्यंत शाळा सुरू करण्याला पालकांचा विरोध कायम

आणि ह्तात्मा भूषण सतई आणि ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार देऊळ राज्यातल्या बहुतांस देवळांचे दरवाजे आज घडले मात्र प्रसिद्ध देवस्थानात परवान्याशिवाय प्रवेश असणार नाही देवदर्शनासाठी आगाऊ वेळ घेऊनच जावं लागणार आहे अनेक देवस्थानांनी फुलं बेल तुळशी आणू नका असं सांगितलं आहे देवदर्शनासाठीची कोविड आचारसंहिताच लागू करण्यात आली आहे

घरात साठलेली रद्दी काढता यंदाही काढली असेल त्यामुळे त्मचं घर उजळलं असेल पण आपण घराबाहेर काढलेली रद्दी इतरांचं घर उजळू शकेल असा विचार कधी आला का मनात

अकोल्याच्या जागर फाउंडेशननं शेतबांधावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून या कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे रद्दी संकलनातून निराधारांची दिवाळी हा उपक्रम जागर फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी राबविण्यात येतो यंदाही या उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद देत संवेदनशील लोकांनी मदत केली

त्यातून मिळालेल्या पैशातून दिवाळीच्या भेटवस्तू घेऊन जागरचे सदस्य दिवाळीच्या पहिल्या दिवशी सातप्डा पर्वताच्या पायथ्याशी खंडाळा शिवारात पोहोचले शेतात बांधावर वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी कुटुंबातील बालकांना अभ्यंगस्नान घातलं नवे कपडे ऊबदार स्वेटर माता भगिनींना साड्या आणि स्वच्छताविषयक साहित्य दिलं

आता भाऊबीजेनिमित्त जिल्ह्यातील सात तालुक्यातील सात गरजवंत महिलांना रद्दी विक्री करून आलेल्या रकमेतून दळण यंत्र वितरित करण्यात येणार आहे

ऑक्टोबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड न्कसान झालं

निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने दिवाळीचा आनंद पोहोचवल्यामुळे बळीराजाची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होत आहे

वाशिमच्या काही प्रूषांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिलं आहे

दिवाळीच्या दिवशी सर्वत्र लक्ष्मीप्जनात मूर्तीची पूजा केली जाते परंतू गृह लक्ष्मीला मात्र काही अपवाद वगळता घरातल्या क्रठल्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नाही महिलांना केवळ लग्नामध्येधार्मिक कार्यक्रमात पूजा आणि सन्मान दिला जातो नंतर मात्र कधीही त्यांना मान सन्मान दिला जात नाही ज्या स्त्रीला घरातली लक्ष्मी म्हणतात

द्य्यम दर्जाची म्हणून तिला कायम उपेक्षित ठेवलं जातं अशा या वातावरणात महात्मा फुले यांचा विचार जपणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील गजानन धामणे केशव काळे प्रल्हाद पौळकर गणेश शिंदे चंद्रकांत उचितकर अजय सोनूनकर पंडित देशमुख महाराज या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आपल्या पत्नीलाच लक्ष्मी मानून आणि त्यांचं पूजन करून साडीचोळी भेट देत अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली भाऊबीज पालघर पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी आणि डोंगराळ भागामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या शिवक्रांती सामाजिक संस्थेतर्फे भाऊबिजेनिमित्त आदिवासी आणि गरीब महिलांना साड्या लूगडी कपडे मिठाई आदींचं वाटप करण्यात आलं

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुद्गच्या वतीने सावंतवाडी तालूक्यात मळगाव इथं गडकिल्ल्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन मांडण्यात आलं आहे त्याला किल्लाप्रेमी नागिरकांचा फार चांगला प्रतिसाद मिळतोय दिवाळी आली कि किल्ले बनवले जातात आपली हि परंपरा अजूनहि आपण टिकवून आहोत

पण सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुद्गच्या वतीने चक्क अकरा किल्ल्यांच्या प्रतिकृती मळगाव इथं बनवल्या आहेत याच खास वैशिट्य म्हणजे हे सर्व किल्ले सिंधूद्र्ग जिल्ह्यतले आहेत

एकाच वेळी सर्व किल्ले पाहायला मिळत असल्यान या प्रदर्शनाला किल्ले प्रेमींचा फार चांगला चांगला प्रतिसाद मिळत आहे

रेड़यांच्या टकरी गवळी किंवा नंदी समाजाच्या वतीने राज्यातल्या अनेक गावांत दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं जाते बलीप्रतिपदा म्हणून गायी बैलांना सजवून त्यांना गोड धोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांचा हा खेळ दरवर्षी खेळला जातो या झुंजीच्या शर्यतींवर लाखोंच्या पैजाही लागतात या झुंजीतून अवघ्या काही तासात रेड्याचे मालक मालामाल होऊन परतही जातात

चंद्रपूर शहरातील नेहरू नगर लगत असलेल्या मोकळ्या मैदानावर काल सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली निमित्त होते रेड्यांच्या पारंपरिक शर्यतींच या झूंजीवर लाखो रुपयाच्या शर्यती लागत असल्यानं या झूंजीचे शौकीन या दिवशी बरोबर नेमक्या परिसरात दाखल होतात रेड्यांचे मालकही आपापले रेडे उत्तम सजवून मैदानात घेऊन येतात आणि मग स्रु होतो झूंजीचा थरार शेकडोंच्या संख्येत लोक या मैदानात जमून या चित्तथरारक झूंजीचे साक्षीदार होतात तर अनेक शौकीन थेट शर्यतीच्या मैदानात आपले नशीब आजमावितात रेडे येतात झूंजले जातात फायदा तोट्याचं गणित याच मैदानात सोडून पुढल्या वर्षीचे शर्यतींचं आवाहन देऊन रवाना होतात या शर्यतीच्या थरारात सहभागी होणारे हा प्रकार अनेक पिढ्यांपासून सुरु असल्याचं सांगतात बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ या खेळात हे रेडे कधीही उलट्रन गर्दीवर तुट्रन पड्र शकतात हि भीती असते मात्र नंदी समाजाची आस्था आणि परंपरेनुसार हा खेळ अजूनही दरवर्षी मोठ्या उत्साहात खेळला जातो

शिंदे यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिठाई वाटप करून श्भेच्छा दिल्या

त्यामुळे आता शिक्षणमंत्र्यांनी संस्थाचालक तज्ज्ञ पालक विद्यार्थी आणि शिक्षकांकडून सूचना मागवल्या आहेत असं वृत्त हिंदुस्तान समाचारने दिलं आहे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचं संमतीपत्रकही सादर करावं लागणार आहे सुरक्षा उपाययोजना राबवण्याबाबत आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी शाळांना मोठा खर्च करावा लागणार आहे त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत फारसं अनुकूल वातावरण नसल्याचं दिसून येत आहे

रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळवला जाईल परंतु पालकांनी पोर्टलवरही प्रवेशाचा दिनांक पाहून खातरजमा करून घ्यावी शाळेत गर्दी करू नये तसंच सोबत मुलांना घेऊन जाऊ नयेअशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने काल दिल्या आहेत नागपर करार भंग दरवर्षी नागपूर इथं होणारं हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईला स्थलांतरित करण्यात आलं

हा नागपूर करारातील तरतुदींचा भंग असल्याची टीका विदर्भ राज्य आंदोलन समितीनं काल केली

बिरसा मंडा आदिवासी समाज क्रांतीचे जनक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिरसा मुंडा यांना अभिवादन केलं आहे

परिक्षा घोळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे मात्र यात अनेक विद्यार्थ्यांना काही विषयात शून्य गुण मिळाले तर काहीजण परीक्षा देऊनदेखील गैरहजर असल्याचं दिसलं आहे विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्यांची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत असल्याचं वृत्त हिंदुस्तान संमाचारनं दिलं आहे साखर कामगार साखर संघ आणि कारखानदारांच्या संगनमतानं चौदा टक्के दरवाढ ऊसतोड मजुरांना दिली ती आम्हाला मान्य नाही

बिगारी काम करणाऱ्याला सुध्दा यापेक्षा जास्त पैसे मिळतात असं मत आमदार स्रेश धस यांनी काल व्यक्त केलं

सहकार सप्ताह सहकारामुळे सर्वसामान्य गरीब माणसाचीही समाजात पत निर्माण झाली असून सहकारामुळेच गोरगरिबांची उन्नती झाली आहे असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल केलं

अपघात पदपथावर झोपलेल्या तीन बूट विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास एका वाहनानं चिरडल्याची घटना अहमदनगर शहरातील नगर सोलापूर महामार्गावरच्या चांदणी चौकात घडली आहे अपघात शनिवारी मध्यरात्रीनंतर झाला

चटर्जी यांनी आकाशवाणीवर निवेदक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अखेरपर्यंत अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे चटर्जी पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जात होते पद्मभूषणसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानही त्यांना मिळाला होता

सध्या हवा कोरडी सली तरी उद्यापासून कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होईल

त्यानंतर थंडीचं पुनरागमन अपेक्षित आहे